ते आज सेऊल इथं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मुन जे इन यांच्यांशी द्वीपक्षीय चचेंत बोलत होते दोन्ही देशांमधली विशेष सामरिक भागीदारी ही केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठीही अतिशय महत्वाची आहे असं ते म्हणाले पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात अध्यक्ष मून म्हणाले की दहशतवाद हे संस्कृती आणि मानवतेविरुद्धचं संकट असून त्याचं समर्थन होऊ शकत नाही नंतर दोन्ही नेत्यांमधे शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली उभय देशांनी दळणवळण व्यापार आणि उद्योगासहित वेगवेगळ्या क्षेत्रांमधे सात सहमती पत्रांवर सह्या केल्या राज्यात आर्थिक दुर्बलांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं आपला दवाखाना योजना सुरू केली जाणार आहे

मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अखिल भारतीय किसान महासभेचा नाशिकहून मुंबईकडे निघालेला महामोर्चा काल रात्री उशिरा स्थगित करण्यात आला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पर्यटन मंत्री जयकूमार रावल यांच्याशी आंदोलनाचे नेते कॉमरेड अशोक ढवळे अजित नवले मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे आमदार जीवा पांडू गावित यांनी चर्चा केली त्यानंतर हा निर्णय झाला शेतकरी कर्ज माफी वन हक्क दावे मंजूर करणं महाराष्ट्राचं पाणी गुजरातकडे जाऊ न देणं यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला होता